सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा तलाक बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवला होता असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं मुस्लीम महिलांच्या विवाह संबंधी हक्क रक्षण विधेयकातल्या तरतुदी या अध्यादेशात असतील राज्यसभेत विरोधकांनी हे विधेयक अधिक छाननीसाठी निवड समितीकडं पाठवण्याची मागणी केली आहे त्यामुळं ते प्रलंबित आहे

यापैकी सुमारे सव्वीसशे कोटी रुपये जागतिक बँक देईल बाकी रक्कम केंद्र आणि राज्य सरकार मिळून उभारतील

अंगणवाडी लाभार्थींना दिला जाणारा पोषक आहार विवेकानं वापरावा असं पंतप्रधान मोदी यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे मानधनात वाढ केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल देशभरातील निवडक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते

सिंग यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी काल चर्चा केली आणि राज्याच्या मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं

महाराष्ट्र राज्याच्या गरजा आणि अपेक्षांबाबत राज्यानं अतिशय अभ्यासपूर्ण सादरीकरण केलं असून या सर्व मांडणीबाबत आयोगाची भूमिका सकारात्मक असल्याचं आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग यांनी सांगितलं राज्यातील मानव विकास निर्देशांकातही चांगली प्रगती झाली असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा विकास दर वाढता आहे असं ते म्हणाले डीजे डीजे आणि इतर कर्णकर्कश वाद्यांमुळे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण होतं त्यामुळे या वाद्यांना सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणं शक्य नाही असं सांगत राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात डीजेच्या वापराला जोरदार विरोध केला उत्सवांच्या काळात डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर घातलेली बंदी उठवण्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर काल सुनावणी झाली मात्र याचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे

या योजनेबाबत समाधान व्यक्त करताना सोलापूर जिल्ह्यातल्या देगावचे राजकुमार माने म्हणाले राष्ट्रीय महामार्ग योजना शहर आणि जिल्ह्यातून विविध भागातून जाणार असल्यानं आमच्या सोलापूरच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे हे मार्ग शहरातून गेल्यामुळं सोलापूर उस्मानाबाद कर्नाटक आणि आंध्रप्रदेश यासारख्या महत्वाच्या शहर आणि जिल्हा त्याचबरोबर राज्यांना सोलापूर जोडले जाणार असल्यानं सोलापूरच्या विकासाला खूप मोठा हातभार लागणार आहे डोन लातर शेतीच्या कामात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारनं बंगळूरूच्या भारतीय विज्ञान संस्थेशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल लातूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्सबरोबर डोनचा करार करणारे पहिलेच मुख्यमंडी आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि राज्याला एक दिशा देण्यासाठी अत्यंत तातडीनं उचलेलं हे पाऊल आहे शेतीमधला डोनचा वापर ज्यापद्धतीनं होणार आहे आणि शेतीला डोनची जी आवश्यकता आहे सर्वेच्या संबंधामध्ये पेरणीच्या अच्कतेच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर नैसर्गिक संकटांमध्ये सगळ्या गोष्टीचं सर्वे करण्याचं काम या ड्रोनच्या माध्यमातन होणार आहे

नाशिक बस वाहतक नाशिक शहरामध्ये बस वाहतूक यापूढे नाशिक महापालिका चालविणार असून काल मध्यरात्रीपर्यत चाललेल्या महासभेत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठेकेदाराला प्रति किलोमीटर दराने पैसे देण्याच्या प्रारूपासह प्रस्ताव सादर केला होता सिंधदर्ग सिंधूद्र्ग जिल्ह्यात कुडाळ पंचायत समितीनं प्रधानमंत्री आवास योजना आणि अन्य घरकुल योजनेमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे

राज्य शासनानं याची दखल घेऊन कुडाळचे गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांचा मुंबईत सन्मानपत्र देऊन गौरव केला सांगली स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं असं आवाहन पूणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात केलं वाळवा तालुक्यातील कामेरी इथं स्वच्छता ही सेवा मोहिमेच्या बोध चिन्हाचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते पर्यटन राज्यातील पर्यटन वृद्धी आणि विकासासाठी पर्यटन विकास महामंडळ पर्यटन पर्व साजरं करत आहे त्याअंतर्गत पृणे विभागात कालपासून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पर्यटन विकास मंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली

भंडारा महाराष्ट्राला गोवर आणि रुबेला मुक्त करण्यासाठी शासन लसीकरण मोहिम राबवणार असून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी काल केलं

यवतमाळ यवतमाळघ्या उमरखेड शहरात पोलीस विभाग आणि विविध सामाजिक संघटनांनी काल सदभावना रद्दी काढली समाजात बंधूभाव कायम राहावा म्हणून सगळ्यांनी यावेळी शपथ घेतली सर्व धर्मियांचे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यावेळी प्रबोधन करण्यात आलं

वेंगूर्ले तालुक्यातल्या कुशेवाडा ग्रामपंचायतीनं पहिला तर देवगड तालुक्यातील पावणाई ग्रामपंचायतीला कोकण विभागात तिसरा क्रमांक मिळाला आहे

आज या प्रकरणाची पूढील सूनावणी होणार आहे

भुवनेश्वर कुमार सामनावीर ठरला हवामान कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला